माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत याबाबतच्या मार्गदर्शक नियमांची माहिती दिली

चित्रपट स्रु होण्याआधी तसंच मध्यंतरात कोविड जागरुकतेसंबंधी मिनिटभराची ध्वनिचित्रफीत दाखवण्याची सूचनाही चित्रपटगृह चालकांना केली आहे एकच पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये जास्तीच्या तिकीट खिडक्या ठेवायला सांगितलं आहे चित्रपटगृहातली हवा खेळती राहील याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यात केली आहे येत्या ऑक्टोबर ते डिसेंबरचा सणास्दीचा हंगाम लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सणास्दीच्या काळासाठी कोरोना प्रतिबंधक प्रमाण कार्यपद्धत जारी केली आहे

या काळात प्रशासनानं भौगोलिक सीमा निश्चित करून थर्मल तपासणी परस्परांपासून सुरक्षित अंतर तसंच निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना कराव्यात असं सुचवलं आहे रॅली जत्रा प्रदर्शनं प्जा तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांमधे निर्धारित संख्येपेक्षा अधिक लोक नसावेत मास्कचा वापर परस्परांपासून सुरक्षित अंतराचे नियम पाळले जातील अशी व्यवस्था असावी जन्ना प्रदर्शनांमधला प्रवेशाचा काळ मर्यादित असावा असंही मंत्रालयानं म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही समारंभांना परवानगी देऊ नये असंही या मानक कार्यप्रणालीमधे म्हटलं आहे नियम आणि उपाययोजनांचं पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर करावा असंही यात स्चवलं आहे

ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते

गणितीय स्त्रांच्या आधारे आपण संसर्गाच्या वेगाचा सर्वोच्च बिंद् गाठला आहे असं म्हणता येणार नाही आता सणास्दीचा काळ तसंच हिवाळाही जवळ आला आहे तेव्हा आपण अधिक सतर्क राहायला हवं असं त्यांनी सांगितलं

गेले काही दिवस नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कालही कायम राहिली

राज्यात काल कोरोनाम्ळे होणाऱ्या मृत्यूतही मोठी घट दिसून आली

कोरोनाकाळामध्ये लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्यात या मदतीची घोषणा केली होती

बँकींग आणि वित्तीय कंपन्यांने समभाग आज तेजीत राहिले

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज स्टार्ट अप्ससाठी राष्ट्रीय स्तरावरच्या प्रस्कार विजेत्यांची घोषणा केली

कृषी उत्पादकता गटातला प्रस्कार नवा डिजाईन या कंपनीला स्वच्छ उर्जा गटातला प्रस्कार एलो इ सेल या कंपनीला तर उपग्रह तंत्रज्ञानासाठीचा प्रस्कार बेलाट्रीक्स एरोस्पेस या कंपनीला घोषित झाला आहे या प्रस्कारांम्ळे तरुण उद्योजकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होऊन ते नवीन कल्पनांच्या आधारे नवीन स्टार्ट अप्स स्रु करायला उद्य्क्त होतील असं यावेळी गोयल म्हणाले स्टार्ट अप्ससाठी उत्तम वातावरण तसंच संधी देणारा भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे असंही ते म्हणाले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवनियुक्त पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक उद्या स्रु होणार आहे त्यानंतर ही समिती श्क्रवारी पतधोरणाचा दवैमासिक आढावा जाहीर करेल

मात्र समितीतल्या मुदत संपलेल्या सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची वेळेत नियुक्ती न झाल्यानं बैठक पूढे ढकलावी लागली होती त्यानंतर केंद्र सरकारनं अशिमा गोयल जयंत आर वर्मा आणि शशांक भिडे या तीन अर्थतज्ञांची पतधोरण समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केली आहे यी तीन सदस्यांशिवाय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास डेप्य्टी गर्व्हनर मायकल पात्रा आणि कार्यकारी संचालक जनक राज हे तीघेही पतधोरण समितीचे सदस्य आहेत चित्रपट अभिनेता स्शांत सिंग राजपूतचा खून झाला नसून त्यानं आत्महत्या केल्याचं अखिल भारतीय आय्र्विज्ञान संस्थेच्या अहवालातून सिदध झाल्यानं आता राज्य सरकारची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी केली आहे ते आज सकाळी विधान भवनात वार्ताहर परिषदेत बोलत होते ज्या राजकीय पक्षांनी सरकारवर आरोप केले होते त्यांनी माफी मागितली नाही तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असं ते म्हणाले

परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्याच्या सराव परीक्षाही घेतल्या होत्या काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव जे विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नसतील अशांना परीक्षेसाठी प्न्हा संधी दिली जाणार असल्याच परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ विनोद पाटील यांनी सांगितले

अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेच डबल ए प्लस मानांकन सातत्यानं सहाव्या वर्षी मिळविणारी नवी म्ंबई ही देशातली एकमेव महानगरपालिका आहे

आज झालेल्या जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते अतिवृष्टीम्ळे जवळपास दहा ते बारा कोटी रुपयांच पीक न्कसान झाल्याचा अंदाज अस्न त्याची भरपाई कृषी खात्याच्या माध्यमात्न शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिली जाईल असं यावेळी कदम यांनी सांगितलं

वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यावर्षीच्या सोयाबिनच्या उत्पादनातलाच काही भाग प्ढच्या वर्षीच्या हंगामासाठी घरग्ती बियाणं म्हणून जतन करावा यासाठी कृषी विभागाच्यावतीनं जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबवली जात आहे याअंतर्गत मंडळ अधिकारी तसंच कृषी सहाय्यक गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनातलं चांगलं बियाणं कसं ओळखावं असं बियाणं वर्षभर कसं स्रक्षित ठेवावं याबद्दलची माहिती देत आहेत सोयाबीन हे जिल्ह्यातलं खरीपाचं म्ख्य पिक असून सध्या हंगाम संपत आल्यानं शेतकरी सोयाबीन विक्रीची घाई करत असल्यानं जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी प्ढाकार घेऊन ही जनजाग़ती मोहीम स्रु केली भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळल्यावरही रुग्णालयात न नेल्यामुळे त्याचा घरीचं मृत्यू झाला

रुग्णवाहिका येण्यासाठी उशीर होत असल्यानं पत्नी तिच्या पतीला रुग्णालयात न ठेवता धरी घेऊन गेली आणि द्सऱ्याचं दिवशी त्याचा मृत्यू झाला दिवंगत अभिनेत स्शांत सिंग यांच्या बहिणी श्वेता आणि नितू यांच्या विरुद्ध रिया चक्रवतीच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा यासाठी या दोघींनी म्ंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची तर मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात म्बई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहन मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे